राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज सकाळी राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक नारी शक्ति प्रस्कार प्रदान करण्यात आले महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात विशेषतः अस्रक्षित आणि उपेक्षित महिलांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती तसंच संस्थांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दरवर्षी हा राष्ट्रीय प्रस्कार प्रदान केला जातो प्ण्यामध्ये सहकारी औद्योगिक संशोधन संघ ना चालवणा या रश्मी उर्धवारशे यांच्यासह चौदा महिलांना हा प्रस्कर प्रदान करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आपल्या निवासस्थानी या प्रस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित देशवासियांना श्भेच्छा दिल्या आहेत आपल्या नारीशक्तीचं चैतन्य आणि कार्यसिद्धी यांना आम्ही नमन करतो असं मोदी यांनी आपल्या ट्वि संदेशात म्ह लं आहे पंतप्रधानांनी आज दिवसभरासाठी आपल्या ट्वि र खात्यावरुन रजा घेतली आज दिवसभर नारी शक्ती सन्मानप्राप्त सात यशस्विनी महिलांनी या ट्वि र खात्यावरुन स्वतःच्या आय्ष्याच्या प्रवासाचा आलेख मांडला देशाच्या सर्वच कानाकोपऱ्यात उत्कृष् कार्य करणाऱ्या यशस्वी महिलांची संख्या मोठी असून त्यांनी अत्यंत वैविधघ्यपूर्ण अशा क्षेत्रांमध्ये महान कार्य केलं आहे या महिलांचे संघर्ष आणि महत्वाकांक्षा यांमधून लाखोंना प्रेरणा मिळत आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले देशभरात प्रत्येक क्षेत्रात महिला सक्षमीकरनासाठी केंद्र सरकार कथिबद्ध असल्याचे प्रतिपादन रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं महिलांच्या सक्षमीकरणात झालेली प्रगती आणि समाजात लिंग समानतेसाठी होत असलेले बदल जाणून घेण्यासाठी जागतिक महिला दिन हे औचित्य असल्याचे त्यांनी नमूद केले आपल्या संबोधनात त्यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनीही महिलांना श्भेच्छा देत आपला देश महिलांच्या नेतृत्वात एक नवी उंची गाठत असल्याचे ट्वी च्या माध्यमातून नमूद केले आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी केंद्र सरकारच्या महिलांशी संबंधित योजनांचा उल्लेख केला जागतिक महिला दिना प्रसंगी आज रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्र दवारे नागपूर ते गोंदिया या विदर्भ एक्सप्रेस ही प्रवासी गाडी आज संपूर्णपणे महिलांनी संचालित केली

हमारा इतवारी स्वेशन भी आज पूर्णता महिलाओं द्वारा संचालित होगा शोभना बंडोपाध्याय या नागपूरच्या पहिल्या महिला विभागीय रेल्वे व्यवस्थापक आहेत हे विशेष आज जागतिक महिला दिन या दिनाचे औचित्य साधून नागपूरसह विविध ठिकाणी अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून महिला दिन साजरा केला महिला फार्म पू फॅब्रिक फॅब्रिक पू फॅशन या सर्व शृंखलेमध्ये आपले योगदान देत असून शेतातील कापूस वेचण्यापासून त्याचे स्त कातणे कापड बनवणे व ते फॅशन इंडस्ट्रीमध्ये आणनं या सर्व प्रक्रियामध्ये महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे असे प्रतिपादन राज्य वस्त्रोद्योग आय्क्तालयाच्या संचालक डॉ माधवी खोडे यांनी नागपूरात केलं

गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा गावात महिलांची सभा आयोजित करण्यात आली

नांदेडमध्ये जागतिक महिला दिनानिमित्तानं आज निर्भया फेरी काढण्यात आली मुखेड इथं उत्कृष् कामगिरी बजावत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक अनिता ईप्रुबूने यांचा सत्कार करण्यात आला नांदेडमधे विठोबा नैसर्गिक भाजीपाला विक्री केंद्रातून भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकरी महिलांना जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपिर इथं कलंदरिया उर्दू उच्च माध्यमिक विद्यालयाची नववीतील विद्यार्थीनी कशीश नाझ शेख हिला उपविभागीय पोलिस अधिकारी या पदावर बसवून महिला दिनानिमित्त सन्मानित करण्यात आलं लात्रात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमिताने भारतीय स्त्री शक्ती संघ नेच्या प्ढाकारातून संवेदनशील प्रुषांच्या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते ब्लढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात पोलिस विभागाच्या वतीन हाक त्मची साद आमची अंतर्गत पोलिस काका पोलिस दीदी हा महिला स्रक्षा उपक्रम स्रू करण्यात आला जगात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता एक लाखापेक्षा जास्त झाली आहे जागतिक आरोग्य संघ नेचे प्रवक्ते तारिक जासारेविक यांनी सांगितले

काही देश कोरोनाचा प्राद्र्भाव रोखण्यासाठी प्रेशी खबरदारी घेत नसल्याचे निरीक्षण नोंदवून त्यांनी आवाहन केले की या संक ाशी सामना करण्यासाठी सर्व देशांनी सज्ज व्हावे कोरोना विषाणूचा संसर्गामुळे निर्माण झालेली स्थिती आणि त्याचा सामना करण्यासाठी विविध मंत्रालयानी केलेल्या कार्यवाहीचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल एका बैठकीत आढावा घेतला नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीला आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते

पोषण अभियान पोषण पंधरवाडा या अभियानाची दवितीय वर्षपूर्ती निमित्त कार्यक्रमांच्या आयोजनाला आजपासून सुरुवात झाली दोन आठवडे चालणाऱ्या या पोषण पंधरवाडयाची यंदाची संकल्पना प्रुषांसाठी पोषणहार अशी आहे पोषण अभियानात पुरुषांचा सहभाग वाढवून पोषण निर्देशांक उंचावण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे

पंतप्रधान भारतीय जनौषधी परियोजने अंतर्गत चालू वर्षाच्या अखेर पर्यंत देशाच्या प्रत्येक विभागात पंतप्रधान भारतीय जनौषधी परियोजनेचे केंद्र स्रू करण्यात येणार असल्याच केंद्रीय राज्य मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्ह ले आहे कठूआ इथ जन औषधी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते सामान्य लोकांना जेनेरीक औषधांचा लाभ मिळावा यासाठी पंतप्रधान भारतीय जनौषधी परियोजनेची स्रुवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर जम्म् आणि काश्मीरच्या विकासाला खऱ्या अर्थाने स्रुवात झाल्याचे त्यांनी सांगितले सक्तवस्ली संचालनालयानं आज पहा येस बँकेचे संस्थापक राणा कप्र यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अधिक केली कपूर हे चौकशीसाठी सहकार्य करत नसल्यानं त्यांना अधिक करण्यात आल्याचं संचालनालयानं सांगितलं कप्र यांच्या मूंबईतल्या घरावर छापा घालत त्यांची काल दिवसभर चौकशी करण्यात आली या छाप्यात संचालनालयानं काही कागदपत्रं आणि चित्रफितीचा दस्तावेज जप्त केला येस बँकेतून अनियमित कर्ज वितरित करण्यात आल्याचं उघडकीस आल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर निर्बंध आणले आहेत गेल्या सार्वत्रिक निवडण्कांदरम्यान काळ्या पैशाच्या चौकशीसाठी देखरेखीसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेलं विशेष तपास पथक एसआय ी येत्या दोन महिन्यांत आपला सातवा अंतरिम अहवाल सादर करेल

आयसीसी महिला झा्पा विश्वचषक मालिकेच्या अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून पराभव स्वीकारवा लागल्यामुळे भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं या विजया बरोबरच ऑस्ट्रेलियाच्या संघानं पाच वेळा चषक आपल्या नावे करण्याचा मान मिळवला आहे तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

ऑस्ट्रेलियाच्या ए जे हेली आणि बी एल म्नी यांच्या अर्धशतकी खेळीचं धावसंख्या उभारण्यात महत्व पूर्ण योगदान होतं परंत् प्रत्य्तरादाखल भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही कर्णधार हरमंनप्रीत कौरसह ी भा िया शेफाली वर्मा हे फलंदाज दोन आकडी धावसंख्या देखील गाठ् शकले नाही ऑस्ट्रेलियाच्या जॉन्सन हिनं तीन गडी बाद केले